राज्य आणि राज्याबाहेरून अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरप्रमध्ये दाखल झाल्या आहेत किर्तन भजन टाळ मुद्गांच्या तसंच विठु नामाच्या गजरानं अवघं पंढरप्र द्मद्मनं गेलं आहे

यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय प्रजेस बसण्याचा मान लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या सांगाची सुनेवाडी तांडा इथल्या विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रयाग चव्हाण यांना मिळाला आषाढी वारी सकारात्मक शक्तीचे दर्शन घडवते संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारची वारी आहे असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा चांगला पाऊस येऊन बळी राजा सुखावला पाहिजे अशी मागणी आपण विड्डलाच्या चरणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या छोट्या पंढरपूरमध्येही आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत राज्यमंत्री अतुल सावे यांनी पंढरपूर इथं मध्यरात्रीनंतर सपत्नीक महापूजा केली पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने येथे आयोजित कृषी पंढरी कृषी प्रदर्शनात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन उभारण्यात आलं आहे या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज भेट दिली राज्यात सर्वत्र विव्ठलमंदिरामधे भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली या याचिकांसंदर्भात दोन आठवङ्यात उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं राज्य सरकारला दिले आहेत

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्यसरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवत शिक्षणात बारा टक्के तर नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सुनावला होता या निर्णयाला दोन याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात् सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी झाली त्याविषयी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत

त्या आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या यंदा सरकारला कराच्या रुपात साडे सोळा लाख कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी दिली देशात सर्व रेल्वेगाड्यांचे जुने डबे बदलून आध्निक डबे जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचं रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे

नव्या डब्यांमुळे अपघातातली जीवीत हानी टाळता येईल असा विश्वास गोयल यांनी वर्तवला

त्याआधी जागतिक अव्वल कबड्डी पट्ट आणि भारतीय कबङ्डी पट्ट यांच्यात हैदराबाद मधल्या गाचीबौली क्रीडांगणामधे सामना रंगणार आहे भारतीय संघाचं नेतृत्व अजय ठाकूर करणार आहेत तर जागतिक संघांचं नेतृत्व इराणचा फजल अत्राचली करणार आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम सातारा आहे

नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विधकोश मंडळ यांच्यात काल नाशिक इथं सामंजस्य करार करण्यात आला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर आणि महाराष्ट्र विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत उपस्थित होते कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर येत्या चोवीस तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असं हवामान विभागानं सांगीतलं आहे